पण्याच्या सिरम इंन्स्टीट्युटच्या नवीन इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

पणन महासंघ काप्स उत्पादक पणन महासंघाला बँक ऑफ महाराष्ट्रकडुन घेणार असलेल्या पंधराशे कोटी रुपयांच्या कर्जाला शासन हमी मंजूर करायचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे वेळेत देता यावेत यासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे

याशिवाय शासन हमीवर कापूस पणन महासंघाला द्यावं लागणारं हमी श्ल्क माफ करायचा निर्णयही बैठकीत झाला खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात शासकीय बँकिंग व्यवहार हाताळायलाही या मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी मिळाली यानुसार विभागांना खासगी बँकांच्या मदतीनं संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणाली आणि सेवा वापरता येणार आहेत मात्र यासाठी बँका कोणतंही शुल्क आकारणार नाहीत याची खात्री संबंधितांना करावी लागणार आहे स्टार्स या केंद्रप्रस्कृत शिक्षण विषयक योजनेची राज्यात अंमलबजावणी करायच्या प्रस्तावालाही बैठकीत मंजूरी मिळाली

सध्याच्या किमान आधारभूत किंमत धोरणांन्सारच सरकार खरीप पिकांसाठीची आधारभूत किंमत ठरवत आहे अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे कृषि कायदा नव्या कृषी कायदयाला एक ते दीड वर्ष स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं शेतकरी नेत्यांना दिला आहे या दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा केली जाईल अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली काल विज्ञान भवन इथं चर्चेची दहावी फेरी पार पडली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते केंद्राच्या नव्या प्रस्तावावर उदया पृन्हा बैठक होणार आहे शेतकरी नेत्यांबरोबर सकारात्मक आणि योग्य दिशेने चर्चा झाली असून उदया होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली दरम्यान हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायदयाचेच असल्याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला या कायद्याच्या प्रत्येक कलमावर शेतकऱ्यांनी चर्चा करावी आणि सकारात्मक तोडगा काढावा मात्र हे कायदे रद्द करण्यावर ठाम राह नये असं आवाहनही त्यांनी शेतकरी नेत्यांना केलं आहे म्ख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठप्रावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

हर्ष वर्धन यांनी आज देशातील लोकसंख्येच्या काही घटकांमध्ये कोरोना लसीबाबत उद्गवत असलेला संकोच आणि गैरसमज दुर करण्यासाठी माहिती शिक्षण आणि संवाद अर्थात आय ई सी पोस्टर्सचे अनावरण केले

हर्ष वर्धन म्हणाले चित्ररथ नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलन समारंभात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित असलेल्या या आकर्षक चित्ररथाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे या चित्ररथामध्ये संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्यासमोर ज्ञानेश्वरी अशी प्रतिकृती साकारली आहे चित्ररथाच्या मध्यभागी भक्ती आणि शक्तीचा संदेश असलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि संत त्काराम यांची शिल्प आहेत त्याचबरोबर अनेक संतांच्या प्रतिकृती आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ् माऊलीची मूर्ती या चित्ररथाचं आकर्षण असेल

आग प्ण्याच्या कोविड शिल्ड लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आज द्पारी आग लागली आगीचं कारण अदयाप समजू शकलं नाही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत

तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक पूणे इथ रवाना झाले आहे बीसिजी लस तयार करण्यात येणाऱ्या इमारतीला ही आग लागली असून कोरोना लस तयार करण्यात येणारी इमारत सुरक्षित आहे

परंतु या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पृण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे

दहावी बारावी परीक्षा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड़यात घेण्यात येणार असून या परीक्षांच्या तारखांबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली

कॅप राउंड केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या अर्थात कॅप राउंड माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलासा दिला आहे

आज ही ज्योत नागपूरातील महत्वाच्या ठिकाणांवर दाखल झाली त्यात झीरो माईल विधान भवन या ठिकाणी ही ज्योत नेण्यात आली आणि त्यानंतर सिताबर्डी किल्ल्यात नेण्यात आली यानंतरच्या टप्प्यात ही ज्योत सोनेगांव वाय्सेना स्टेशन इथे दाखल होणार आहे

ते वर्धा इथं आयोजीत वार्ताहर परिषदेत बोलत होते

पी एस नं जोडण्यात येणार असल्याचंही त्यांना सांगितलं त्यासोबतच पोलीस आणि महसूल विभागाने वर्धा जिल्ह्यातील रेती चोरी आणि मद्याविक्री बाबत संयुक्तपणे कडक कारवाई करून त्याला पायबंद घालावा अशा सूचना देशम्ख यांनी दिल्यात वीज बिल वीज बिल भरावे अन्यथा वीजजोडणी कापण्यात येईल असे फर्माण सोड़न अडचणीत असलेल्या वीजग्राहकांना धमकावणाऱ्या राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचा आम्ही निषेध करतो कोणत्याही ग्राहकाची वीजजोडणी कापली गेल्यास भाजप त्याच्यासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुनील मेंढे यांनी दिला आहे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशा प्रकारचे वक्तव्य करून अडचणीत असलेल्या वीज ग्राहकांची थद्दा केली आहे

अशा लाभार्थ्यांनी गावात एकत्र येऊन मोठ्या भुखंडाची खरेदी करण्यासाठी किंवा जमीनीला अकृषक दर्जा प्राप्त करण्यासाठी हे अर्थसहाय्य आणि प्रशासनाची मदत मिळेल अशी माहिती नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कंभेजकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुद्धा लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आणि महसूल विभाग ग्रामविकास आणि इतर संबंधित जिल्हा प्रशासनाचे विभाग यासंदर्भात सर्व सहाय्य करतील असेही त्यांनी सांगितले कामठी जिल्ह्यात सातबारा पाहणीच्या ई पीक या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दयावा या कार्यक्रमांतर्गत शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांचे फोटो हे पेरणी आणि काढणीच्या अगोदर सात बारा या उताऱ्यासाठी मोबाईलदवारे एका सर्व्हरवर पाठवू शकतात जेणे करुन त्यांना त्वरित सातबारा मिळतो